कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारत पूर्ण तयारीन उतरला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

करून देण्यात आला आणि ब्द्ध पौर्णिमा आज संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत आहे

यात भंडारा गोंदिया आणि चंद्रप्रच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे वर्धा आणि गडचिरोली इथं अदयाप कोरोनाचा प्रवेश झालेला नाही ही नागपूर मंडळासाठी दिलासादायक बाब आहे

हा यूवक पार्वती नगर परिसरात राहात असल्याने हा भाग नागपूर मनपा तर्फे सील करण्यात आला आहे कोरोंना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी आजपासून वंदे भारत मिशन सुरू होत आहे

दरम्यान यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत हे अभियान राबविण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून विदेशात अडकलेल्या भारतीयांना तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कळवलं आहे कोरोनाविरुध्दच्या लढ़यात भारत पूर्ण तयारीने उतरला आहे आणि इतर देशांना देखील मदत करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे बुध्द पौर्णिमेनिमित आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते मदतीसाठी भारत कोणाबरोबरंही आणि कसलाही भेदभाव करणार नाही असे त्यांनी यावेळी संगितले बुध्द म्हणजे सत्याचं प्रतीक आहे त्यामुळेच भारत हे सत्य ओळखुन मानवता आणि जगाच्या कल्याणासाठी इतर देशांना मदत करत आहे बुध्दांची प्रत्येक शिकवणुक मानवाच्या कल्याणासाठी काम करण्याची संधि देते असंही मोदी म्हणाले अहिंसा शांती आणि मानव सेवा या भगवान बुदधांनी दिलेल्या शिकवणीमुळे भारतीयांचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावलं आहे आणि अनेक पिढ़या समुद्ध झाल्या आहेत अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला ब्द्धपौर्णिमेच्या श्भेच्छा दिल्या आहेत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्द्ध पौर्णिमेनिमित जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत तथागत गौतम बुदधांच्या शिकवणीच्या अन्सरणातून आपण संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशातन व्यक्त केला त्यांच्या संबोधी ज्ञानाची आज जगाला नितांत गरज असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे केंद्रीय सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे बैठक घेतली

गडकरी यांनी सुगंध आणि स्वाद उदयोगाला आयात उत्पादनांचा वापर करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची सुचना केली आणि बांबच्या देशांतर्गत उत्पादनावर भर दिला ते म्हणाले की या उद्योगाने जागतिक बाजारात प्रतिस्पर्धी बनण्यासाठी नावीन्य तंत्रज्ञान आणि संशोधन या कौशल्यांवर अधिक लक्ष द्यायला हवे गडकरी यांनी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि सरकारकडून सर्व शक्य त्या मदतीची ग्वाही दिली त्यांनी संबंधित विभागांकडे या समस्या उपस्थित करणार असल्याची माहिती दिली लघ् उदयोग क्षेत्र हे उदयोगांचा कणा असून कोरोना संकटातून बाहेर पडण्याच्या ृष्टीनं लघ् उदयोगांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठप्रावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे या संदर्भात न्कतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरीआणि पीय्ष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच केंद्र आणि राज्य शासन लघ् उद्योगांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करेल असं ते एका ऑनलाईन कार्यक्रमात म्हणाले

तीन लाख कामगार कामावर येत आहेत मुंबईत प्रादर्भाव जास्त असूनही निर्यातकेंद्रित उद्योगांना परवानगी दिली आहे उदयोगांना या आव्हानात्मक परिस्थितीत आणखी काही सवलती देता येतील का यावर उद्योग विभाग काम करत आहे असं त्यांनी सांगितलं

राज्याचे मनरेगा आयुक्त ए एस

नायक यांनी ही माहिती दिली

तालुकास्तरावर मागणीन्सार कामांचं नियोजन केलं आहे

मेळघाटात या कामांना प्राधान्य देण्यात आले असुन घरकलासह विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे असे महिला आणि बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकर यांनी आज अमरावती इथे सांगितले सध्या कोरोना संकटकाळ पाहता संचारबंदी लागू आहे या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातन अधिकाधिक कामांना चालना देण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते

मजूरांची उपस्थिती सातत्याने वाढत असून त्याप्रमाणे विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे कोरोनाप्रतिबंधक संचारबंदीमध्ये सवलत दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात अडकन पडलेल्या विविध जिल्ह्यांमधल्या नागरिकांकरिता उदया राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एस टी

प्रवासाचा परवाना मिळालेल्या नागरिकांना त्यातून आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी प्रवास करता येईल

प्रत्येक प्रवाशाला प्रवासाचं प्रमाणपत्र आरोग्य तपासणीपत्र आवश्यक असून मास्क वापरणं बंधनकारक आहे कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर देशभर लागू संचारबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात बाहेरून गावी परतणाऱ्यांना प्रवेशाची परवानगी दिली जात आहे

चंद्रपरात मुल रोडवरील वसाहतीत कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याचे कळल्यानंतर माजी केंद्रीय गहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रप्र शासकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता जिल्हा शल्य चिकीत्सक या आरोग्य अधिकाऱ्यांकड़न माहिती घेतली आणि यानंतर घ्यावी लागणारी दक्षता यावर चर्चा केली चंद्रपुरात शासकीय वैदयकीय महाविदयालयाची विषाण तपासणी प्रयोगशाळा लवकर सुरू होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ

यावेळी अगवान गौतम बदध यांच्या प्रतिमेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पृष्प अर्पण करून वंदन करण्यात आले कोरोना रोगाच्या प्रादर्भावामुळे यावर्षी इतिहासात प्रथमच बुदध पौर्णिमेला दीक्षाभूमीचे दवार बंद ठेवण्यात आले आहे दीक्षाभूमी स्मारक समितीने देशातील तमाम बौदध आंबेडकरी जनतेला शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करीत आपापल्या घरीच बुदध पोर्णिमा साजरी करण्याचे आवाहन यापूर्वीच केले होते